अवकाळी पाऊस आणि वादळाचा फटका बसलख्खा शक्कि याच्या माग सरकार ठामपणउभि राहिल अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचार सभत्त ग्वाही काँग्रस्तिअध्यक्ष राहूल गांधी यांचा आज करळमधप्रिचार

आपण थोड्या काळासाठी नाही तर सदैव वायनाडशी नातं जोडललीआहअिसं त्यांनी यावळी सांगितलं दशिला महाशक्ती बनवण्यासाठी मजबूत सरकार हवं मात्र काँग्रस्तआणि तिर पक्ष तसं सरकार दस्त शकत नाहीत मजबूत दश्विसाठी मजबूत नसी पाहिज असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आह त आज सोलापूर जिल्ह्यात अकलूज ब्रिं माढा लोकसभा मतदारसंघातलभाजपाचउमद्ववार रणजिंतसिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित कलिख्या प्रचारसभक्त बोलत होत लोकांचा विश्वास हद्यआपलं भांडवल असून बहुमत असल्यानंच आपल्याला ठोस निर्णय घत्ती आल निसंच भ्रष्टाचार आणि महागाईला आळा घालता आला असं त्यांनी सांगितलं मागास असल्यानं काँग्रस्मि आपली बदनामी सुरु कली असून आता सगळ मोदी चोर असतात असं त आंगू लागल आहप्त दश्विच्या जवानांच्या पराक्रमावर विरोधक शंका घेतीआहत्त्री अशा लोकांना मतदारच शिक्षा दत्तील असं मोदी म्हणाल राष्ट्रवादी काँग्रस्क्रिताबिजयसिंह मोहित प्रांटीलही यांच्या राजकीय वाटचालीला पन्नास वर्ष झाल्यानिमित्त मोदी यांच्या हस्त मीहित पाटील यांचा सत्कार करण्यात आला

त्यांचा सामना ज्यष्ठकाँग्रस्त नक्तदिग्विजय सिंह यांच्याशी होणार आहा विदीशामधून रमाकांत भार्गव गुणा मधून डॉ क्रुपी यादव आणि सागर लोकसभा मतदारसंघातून राज बहादुर सिंग यांची उमद्विरी घोषित झालीय राजस्थानचमुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याविषयी आक्षप्राई वक्तव्य कल्याबद्दल काँग्रस्मिमाफी मागावी अशी मागणी भाजपानक्रिती आह राष्ट्रपतींच्या विरुद्ध अशा प्रकारची विधानं करु नयेअस निर्देश सर्व पक्षांना द्यावतिसंच या प्रकरणी गद्ध्वीत यांना नोटीस बजवावी अशी मागणी पक्षप्रवर्त्त जी

ए

जैन धर्मियांसाठी हा दिवस म्हणजमीठा सण समजला जातो त्यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रा काढली जात या शोभायात्रत्त सहभागी होऊन एकमक्तिना शुभच्छा आणि प्रसाद दस्तिन जैन बांधव हा दिवस साजरा करतात

महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतव्ती शुभच्छा दिल्या आहप्त राज्यातही आज ठिकठिकाणी जैन बांधवांनी धार्मिक कार्यक्रम आयोजित कल्लहित आणि शोभायात्राही काढण्यात आल्या बांग्लादश्चित आज ऐतिहासिक मुजिबनगर दिवस साजरा होतोय

विजद्वाधिक्क देणी आढ्याला टांगणं गुदमरवण यासह लैगिंक छळ कल्याचंही या पहाणीत निष्पन्न झालं आह संयुक्त राष्ट्रांचा अफगाणिस्तान विभाग आणि मानवाधिकार कार्यालयानं यासंबंधीचा संयुक्त अहवाल आज प्रकाशित कल्ली